राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी काल देशव्यापी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली सुदृढता हा केवळ शब्द नाही तर निरोगी आणि समद्ध आयुष्यासाठी आवश्यक अट आहे असं ते म्हणाले लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात शारिरीक परिश्रम आणि खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे तंत्रज्ञानाच्या शोधामुळे शारिरीक परिश्रम कमी होऊ लागले मधुमेह अतितणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आहे आपल्या जीवनशैलीतील छोट बदल हे आजार रोखू शकतात असं त्यांनी यावेळी सांगितलं या बदलांसाठी देशाला प्रेरित करण्यासाठीच फिट इंडिया मोहीम आहे असं त्यांनी सांगितलं ही मोहीम काळाची गरज असून देशाला निरोगी भविष्याकडे घेऊन जाणारी असल्यामुळे जनतेनं फिट इंडिया मोहिमेचं नेत्रत्व करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

यामध्ये कुस्तीपट्र बजरंग पूनिया आणि पॅरा अॅथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं अन्य खेळाड्रंना अर्जून ध्यानचंद तसंच द्रोणाचार्य प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

महाजनादेश यात्रेदरम्यान ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

परभणी इथंही काल महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली यावेळी बोलतांना मराठवाड्यातील पाणी रोजगार रस्ते आणि इतर विकाम कामं मार्गी लावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान महाजनादेश यात्रा आज लातूर जिल्ह्यात दाखल होणार असून जिल्ह्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची यावेळी उपस्थिती होती

ते काल पृण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते

यामध्ये टेनिस फुटबॉल लंगडी या खेळांचा समावेश आहे

मंडळाच्या डब्ल् डब्ल् डब्ल् डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल

बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय प्रस्कार आणि डॉ

या प्रस्कारात डॉ

रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र प्रस्कार लातूरच्या संजय सर्यवंशी यांना तर ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार परभणीच्या मधुकर चौधरी आणि औरंगाबादच्या मोहन गोरे यांना मिळाला आहे

यासाठी काल सायंकाळी हळद दुधानं बैलांची खांदेमळणी करण्यात आली आज बैलाला विविध आभ्षणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे या निमित्तानं प्रण पोळीचं खास जेवण बैलांना खाऊ घातलं जातं

भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विशेष शिबीराचं आयोजन करण्यात येणार असुन सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा समन्वयक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केलं आहे

ते काल हिंगोली इथं विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या द्रष्काळ सद्रष्य परिस्थितीला आपणच जबाबदार असल्याचं मत सावे यांनी व्यक्त केलं

शहरातल्या ताठे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता ते विजय संकल्प मेळाव्यात युवकांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर ही जन आर्शिवाद यात्रा जिल्ह्यातल्या पैठण गंगापूर वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्ये जाणार असून तिथंही ते युवकांशी संवाद साधणार असल्याचं पक्षाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे

नवीन डिपी बसवण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक काढून देण्यासाठी मोहिते यानं दहा हजार रूपयांची लाच तक्रारदाराकडं मागितली होती तडजोडीअंती ठरलेली पाच हजार रूपये लाच स्वीकारतांना काल त्याला पोलिसांनी अटक केली